निर्यातवाढ भारतातील व्यापारी वर्गाचं दिवाळी ते दिवाळी हे आर्थिक वर्ष मानलं जातं

साखर गळीत हंगाम यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी एक रकमी रास्त दर द्यावा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांनी मान्य केली यामुळे इथले साखर कारखाने पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उद्यापासून सुरू होत आहेत यासंबंधात झालेल्या चर्चेदरम्यान बाजारपेठेत साखरेचे दर वाढल्यानंतर जादा दोनशे रुपये देण्याचं साखर कारखानदारांनी मान्य केलं तसंच गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातले दोनशे रुपये थकित रक्कम देण्याचंही मान्य करण्यात आलं मागण्या मान्य झाल्यामुळे आज जिल्ह्यात होणारं चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे आणि जव्हार शेतकरी कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली किरणोत्सव राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला आहे काल किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती

सर्व प्रकारच्या गाड्यामध्ये या सुविधा दिल्या जाणार आहेत

वसतीगृह नागपूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उपलब्ध करून देण्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडविण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी इथे दिली सकल मराठा समाज नागपूरच्या युवा कार्यकारिणी समितीच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं जयंती स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंती निमित्तानं मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातर्फे आज मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्की या वेळी प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

या शोधाच्या एका नव्या आविष्काराविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून व्हांईस कास्ट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर नवनवीन शोध लागत असताना वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रात आता आभासी वृत्तनिवेदकाचं पाऊल पडलं आहे झिन्हुआ ह्या चीनमधील वृत्तवाहिनीनं सोगो या सर्च इंजिनच्या मदतीनं हा आभासी वृत्त निवेदक श्क्रवारी इंटरनेट कॉन्फरन्सद्वारे जगासमोर सादर केला सध्या चीनी आणि इंग्रजी बातम्या वाचणाऱ्या ह्या वृत्त निवेदकाचा आवाज शब्दफेक आणि चेहऱ्यावरील हावभाव खऱ्याखूऱ्या वृत्त निवेदकासारखेच असतील असा दावा झिन्हआ वाहिनीनं केला आहे मात्र काही बातम्या वाचताना भावनेचा ओलावा शब्दांमध्ये आणणाऱ्या आणि श्रोत्यांशी संवाद साधणाऱ्या वृत्त निवेदकांसारखीच कामगिरी हा आभासी वृत्त निवेदक करू शकेल का हे येता काळच ठरवेल आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे फटाके फटाके उडवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्द्ल दिवाळीमध्ये मुंबईत शंभरहून अधिक ग़न्हे दाखल झाले असल्याचं काल पोलिसांकडून सांगण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं कमी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची देशभर विक्री करण्यास गेल्या महिन्यात परवानगी दिली होती

या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याच्या गृह खात्यानं पोलिसांना दिले होते

उद्धव ठाकरे अवनी वाधिणीच्या हत्येची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं नेमलेली समिती ही अवनीच्या हत्येची क्रर थट्रा असल्याचा आरोप शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत केला ही चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी अशी सरकारची खरोखरच इच्छा असेल तर निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे अवनीच्या हत्येला जबाबदार असणारेच या समितीचे सदस्य असल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं आहे

या संदर्भात राज्य निवडणूक आयोग महानगरपालिका आय्क्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नावं कमी करण्याची मागणी केली असल्याचं काळे यांनी सांगितलं

लवकरच कामाला सुरुवात होणार आहे वीज बुलडाणा ब्लडाणा जिल्ह्यातल्या साखळी ब्रुद्रक गावापासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या वाडी वस्तीवर ग्रामपंचायतीकडून एलईडी लाईट लावून नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली वाडी वस्तीवर एलईडीचा प्रकाश पोहचल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला मोर्चा परिषद शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किसान सभेनं नाशिक ते मुंबई किसान मोर्चा काढला आता आपल्या याच प्रयत्नांचा पुढचा भाग म्हणून मुंबईत उद्या शेतकरी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती डॉ अजित नवले यांनी दिली शेतकरी कर्जमाफी शेतमालाचे भाव जमिनीचे मालकी हक्क दुष्काळ आदी प्रश्नांवर आपल्या पक्षाची भूमिका आणि पक्षाचं शेती विषयक धोरण विविध नेते या परिषदेत मांडणार आहेत सन्मान लातूर शहरातील सात रोटरी क्लबनी एकत्रीतरित्या महानगरपालिकेतील दीडशे कचरा वेचक भागिंनाचा भाऊवीज निमित्त साडीचोळी आणि मिठाई देऊन सन्मान केला या वेळी जिल्हाधिकारी जी श्रीकांत प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ विजय राठी होते वीरमरण बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातील खल्ल्याळ गव्हाण इथले जवान गणेश दिनकर दंदाले यांना कारगिल जवळच्या गुन्नेर इथं दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं शुक्रवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती

हे सर्व जण वसईचे असून यात दोन मुलांचा समावेश आहे या अपघातात एक वारा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत कबड्डी स्पर्धा लातूरमध्ये काल पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलींच्या कवड्डी स्पर्धांना प्रारंभ झाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि दयानंद कला महाविद्यालय यांनी संयुक्तपणे या स्पर्धांचं आयोजन केलं आहे या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान ग्जरात आणि मध्य प्रदेश मधल्या विद्यापीठांचे संघ सहभागी झाले असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गुजरातच्या संघांनी सामन्यांवर वर्चस्व गाजवलं

संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल यापूर्वीचे दोन सामने भारतानं जिंकले असून मालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवण्यास भारत सज्ज आहे

भारतीय प्रमाण वेळेन्सार रात्री साडे आठ वाजता सामना सुरू होईल हवामान विदर्भाच्या काही भागात थंडीची चाहूल लागली असून तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या आसपास होते उद्या सकाळ पर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरड राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे